रॉजर आणि होरिया टेकाऊ या जोडीशी होणार दुसऱ्या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे आपल्या सरकारनं घेतलेल्या निर्णयांमधून देशाला जलद विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याचा उद्देश प्रतिबिंबित होतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत काल एका दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते सरकारनं आठ महिन्यांच्या कालावधीत निर्णयांची शंभरी पार केली असं ते म्हणाले देशात होत असलेल्या बदलांमुळे समाजात विश्वास निर्माण झाला आहे गरींबामधेही त्यांच्या उत्थानाबाबत आत्मविश्वास आहे असं प्रधानमंत्री म्हणाले युवकांनाही रोजगार देणारे बनण्याचा विश्वास वाटत असून महिलांनाही सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरीचा विश्वास वाटत आहे दशकांपूर्वीच्या समस्या मागे सारत आज देशु पुढे मार्गक्रमण करत आहे असं ते म्हणाले भारताला पुढच्या पाच वर्षात पाच ट्रिलियन डॅलर्सची अर्थव्यवस्था बनवणं हे पुढवं उद्दिष्ट असून हे सोपं उद्दिष्ट नसलं तरी अशक्य देखील नाही असं त्यांनी सांगितलं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पादन आणि निर्यात क्षेत्रांत मोठी झेप घेणं आवश्यक असून त्यादृष्टीनं सरकारनं अनेक निर्णय घेतल्याचं त्यांनी अधोरेखित केलं

या विधेयकाची व्याप्ती वाढवून विविध न्यायाधिकरणात प्रलंबित असलेल्या कर्जाच्या पुनर्प्राप्ती संदर्भातल्या प्रकरणांना देखील यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं

बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्ली कें करणार आहेत अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोनं या परिषदेचं आयोजन केलं आहे या परिषदेमुळे विमस्टेकच्या सर्व सदस्य राष्ट्रांना या गंभीर विषयावर आपली मतं मांडण्याची संधी मिळणार आहे आशियातल्या बहुतेक राष्ट्रांना अंमली पदार्थ तस्करीची झळ पोचत आहे अंमली पदार्थांच्या तस्करीचा धोका जागतिक असल्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे बिमस्टेक ही बंगालच्या उपसागरालगतच्या भारत बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड या सात देशांची संघटना आहे समाजात आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेतल्या दोन शिक्षकांची सुदृढ शारिरीक आरोग्यासाठीचे सदिच्छादूत म्हणून केंद्र सरकार नियुक्ती करणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन मनुष्यवळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निःशंक आणि आरोग्य राज्यमंत्री अबिनी कुमार चौबे यांनी काल नवी दिल्लीत आयुष्मान भारत योजने अंतर्गत शालेय सुदृढ शारिरीक आरोग्य सदिच्छादूत उपक्रमाचा शुभारंभ केला यावेळी ही घोषणा करण्यात आली

शिक्षणाचं उद्दिष्ट केवळ ज्ञान वाढवणं हे नसून उत्तम आरोग्याप्रती जागरुकतेला प्रोत्साहन देण्याची वृत्ती निर्माण करणं हे देखील आहे असं पोखरियाल यावेळी म्हणाले अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात महत्वाकांक्षी जिल्ह्यांमधल्या सर्व सरकारी उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचा समावेश असेल असं ते म्हणाले

प्लॉस्टिकमुक्त भारत आणि जलसंवर्धनाप्रति ही जनजागृती मोहीम आणखी पुढं नेण्यासाठी त्यांनी हर्ष आणि कुटुंबाला प्रोत्साहित केलं पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्याचं आवाहन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केलं महाराष्ट्रात शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

आता राज्यभरातल्या सरकारी कार्यालयांची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा अशी होईल मात्र अत्यावश्यक सेवा उदाहरणार्थ रुग्णालयं पोलिस अग्निशमन विभाग सफाई कामगार शासकीय महाविद्यालयं यांना हा निर्णय लागू होणार नाही

रेडिओबद्दल समाजात जागृती होण्यासाठी तसंच या माध्यमातून धोरणकर्त्यांच्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणूनही हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो रेडिओ जनमानसाच्या भावनांना स्पर्श करतो आणि जगातल्या सर्व श्रोत्यांना एकसंघ ठेवतो रेडिओ आणि विविधता ही या वर्षींची संकल्पना आहे

माध्यमांमध्ये होणाऱ्या क्रांतिकारी बदलाच्या युगातही रेडिओनं लोकांना एकसंघ ठेवलं आहे असं मत संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केलं आहे नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या रॉटरडॅम खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपणा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीची लढत आज जुलियन रॉजर आणि होरिया टेकाऊ या जोडीशी होणार आहे

ते जम्मू आणि कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू आणि क्रीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे

त्यांनी कश्मीरी व्यापारी महिला व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांशी व्यापार आणि पर्यटनासह अनेक मुद्दांवर चर्चा केली तसंच त्यांनी अनेक नागरी संस्थाचे सदस्य खेळाडू आणि युवकांची भेट घेतली काल संध्याकाळी त्यांनी राजकीय नेत्यांघी भेट घेतली या प्रतिनिधी मंडळानं प्रसिद्ध दाल लेकमधे शिकाऱ्यामधून सैर केली अफागणिस्तानघे राजनैतिक अधिकारी ताहीर कादरी यांनी कशमीरी लोकांच्या आदरातिथ्याची प्रशंसा केली पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सलो रेबेलो डी सुसा आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत येत आहेत त्यांच्याबरोबर पोतुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पस्राष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील असणार आहेत राष्ट्रपती मार्सलो प्रथमच भारत भेटीवर येत आहेत या दौऱ्यादरम्यान उद्या राष्ट्रपती भवनात त्यांच समारभपूर्वक स्वागत केलं जाईल त्यानंतर ते राजघाटाला भेट देतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर हैदराबाद हाऊस प्रतिनिधीमंडळ स्तरावरची चर्चा होईल राष्ट्रपती मार्सलो महाराष्ट्र आणि गोव्यालाही भेट देणार आहेत

संघटनेच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमूख मायकल रायन यांनी काल वार्ताहरांशी बोलताना हे स्पष्ट केलं

रशियाच्या आर झेड डी या रेल्वे कंपनीनं गुजरातमधल्या प्रस्तावित राजकोट अहमदाबाद या मध्यम अति वेगवान रेल्वे प्रकल्पामधे स्वारस्य दाखवलं आहे